कर्नाटकात नवं सरकार स्थापन करण्याबाबत भाजपा प्रदेश समिती संसदीय मंडळाच्या निर्देशांची वाट पाहत आहे संसदीय मंडळाचे निर्देश मिळाल्यानंतरच विधीमंडळ पक्षाची बैठक ठरवली जाईल असं भाजपा आमदार मधुस्वामी यांनी आज बंगळुरु शिव बातमीदारांना सांगितलं या बैठकीनंतरच विधीमंडळ पक्षाचा नेता राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी दावा सादर करेल

त्यानुसार रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रोकडरहित उपचार योजनेची अनुमती दिली आहे तातडीनं उपचार करुन जीव वाचवण्याच्या प्रकरणांमधे ही योजना लागू राहील

नव्या कायद्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल तसंच रस्ते सुरक्षा सुधारेल असंही परिवहन मंत्री नीतीन गडकरी म्हणाले काश्मिर प्रकरणी त्रिपक्षीय मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नाही कारण ते शिमला कराराच्या विरोधात आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ओसाका िं झालेल्या चर्चेदरम्यान काश्मिर समस्येचा उल्लेख केला नव्हता असं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी यापूर्वीच सभागृहात स्पष्ट केलं आहे असंही राजनाथ सिंह यांनी शून्य प्रहरात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे कश्मीर प्रकरणी त्रिपक्षीय मध्यस्थी मान्य करणं ही राष्ट्रीय अभिमाना विरोधी घटना ठरेल असं ते म्हणाले संरक्षण मंत्र्यांच्या निवेदनापूर्वी काँप्रेससह तिर मान्यवर पक्षांनी सभात्याग केला त्याआधी प्रधानमंत्र्यांनी सभागृहात उत्तर द्यावं या मागणीवरुन विरोधकांनी गदारोळ केला सरकार आज कर्ज नादारी आणि दिवाळखोरी संहिता दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मांडणार आहे

बालकाना लैगिक गुन्हापासून संरक्षण देणार विधेयक तसंच माहिती अधिकार विधेयकही राज्यसभेत आज विचारार्थ आणि मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे

दुस या महायुद्वानंतर रोडावलेली सरकारी तिजोरी पुन्हा भरण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारनं भारतात पहिल्यांदा आयकर लागू केला त्या दिवसाची आठवण म्हणून देशभरातल्या विभागीय कार्यालयांमधे विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याचं अर्थमंत्रालयाच्या प्रसिद्दी पत्रकात म्हटलं आहे आयकर दिनानिमित्त नवी दिल्ली ध्वे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन हजर राहणार आहेत यावेळी अर्थखात्याची प्रकाशनं ई जर्नल बाह्य कार्यक्रमांसाठीचा प्रसिद्दी संच आणि त्रिर बाबींचं प्रकाशन होणार आहे रेती उत्खनन करणा यांविरुद्धच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्रसरकार सीबीआय आणि पाच राज्यांना नोटीस बजावली आहे बेकायदा रेती उत्खननाच्या प्रकरणांमधे चौकशी करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत अशी विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली आहे त्यावर न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठान ही नोटीस जारी केली आहे बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाला हानी पोचत असून त्याबाबत उत्तर देण्याचे निर्देश या नोटिशीद्वारे दिले आहेत

औरंगाबाद आणि रोहताज जिल्ह्यात वीज पडून अकरा लोकांना प्राण गमवावा लागला आहे जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे मधुबनीमधे शेतात काम करणा या शेतक याच्या शेतात वीज कोसळून मोठा खड्डा निर्माण झाला

नलबाडी बरपेटा बोगाईगाव कोकराझार या जिल्ह्यांमधली स्थिती चिंताजनक बनली आहे लष्कर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसंच राज्य आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी बचावकार्य हाती घेतलं आहे

व्रिटनमधे हुजूर पक्षाचे नवे नेते बोरिस जॉन्सन आज प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतील

राणीकडून त्यांना नवं सरकार स्थापन करण्यासाठी औपचारिक निमंत्रण मिळेल पक्षनेतेपदासाठी झालेल्या निवडणुकीत जॉन्सन यांनी त्यांच्या पक्षाचे जेरेमी हंट यांच्यावर निर्णायक मात केली भारत आणि ब्रिटन यांच्यातले संबंध विशेषतः व्यापार संबंध अधिक दृढ करण्यावाबत आपण उत्सुक असल्याच जॉन्सन यांनी सांगितलं

पाचव्या मानांकित पी व्ही सिंधूचा सलामीचा सामना चीनच्या यू हान बरोबर आज होणार आहे

पुरुष एकेरीत भारताचा साईप्रणित आधीच दुस या फेरीत पोचला आहे या फेरीत त्याचा सामना जपानच्या कांता त्सू ने यामा बरोबर होईल मिश्र दुहेरीत सात्विक साईराज आणि अक्षिनी पोन्नप्पा या जोडीनं दुस या फेरीत मजल मारली आहे पुरुष दुहेरीत मन्नू अत्री आणि समित रेड्डी या जोडीचं आव्हान संपुष्टात आलं आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिलेल्या निर्देशानुसार आयकर विभागानं जम्मू कश्मीर बँकेशी संबंधित एका उद्योग समूहावर काल छापे टाकले

नियंत्रण रेषेपलिकडून चालणा या व्यापार संघटनेचा अध्यक्ष तन्वीर अहमद वाणी याच्या अचगोजा अल्या घरावर तसंच सफाकदल बहमीना आणि परीमपोरा अल्या फळ बाजारांमधेही छापे घातले

या वेळी काही क्रिक्ट्रॉनिक उपकरणं आणि त्रेर साहित्यही जप्त केलं असून संबंधितांची कसून चौकशी सुरू आहे